या विशेष अधिवेशनस्त्री राष्ट्रिवरी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदराआणि मजी विधनिसभाअध्यक्ष दिलीप वळसे पटील यज्ञी हंगती अध्यक्ष म्हणून निवड निशित झल्ली आहे

बिशनपूर आणि विरानपूर दरम्यान एका पुलाजवळ नक्षलवाद्यांनी बॅम्बस्फोट घडवून आणला मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

केंद्रीय ग्रमिविकसि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी रज्यिसभेत एक प्रेश्रच्यि केखी उत्तरत्तिही माहिती दिली

फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं एक बातमी पडताळणी कक्ष स्थापन केला आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जनतेला आवाहन केलं आहे की समाजमाध्यमांसह त्रेर कुठेही एखाद्या बातमीबद्दल संशय आला तर ती या कक्षाकडे पाठवावी

लखनौ ध्वें सुरु असलेल्या सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅंडमिंटन स्पधेंच्या उपान्त्य फेरीत आज सौरभ वर्माचा सामना कोरियाच्या हियो क्वांग ही बरोबर होणार आहे

तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धामधे भारताच्या पुरुष आणि महिला व्हॉलीबॉल संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे